लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन नरेंद्र सिंह तोमर राव ब्रेजित सिंह कृष्ण पाल गुर्जर मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य उद्या मतदार यंत्रावर उमटवतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं ही भवितव्य उद्या ठरेल या टप्प्याचा प्रचार काल संपला निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे

सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जागोजागी सभा घेत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात रॉबर्टसगंज आणि गाझीपूर िक्वे प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा मध्यप्रदेशात शाजापूर धार आणि खारगांव डिं होणार आहेत

काँप्रिसचे नेते नवज्योत सिध्दू यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावली आहे मध्यप्रदेशातल्या एका प्रचारसभेत सिध्दू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपाई टिपण्णी केली होती

प्रथमदर्शनी सिध्दू यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे आसाममध्ये तीन वर्षाहून अधिक काळ अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांनी बायोमेट्रीक ओळख दिल्यानंतर त्यांना सोडून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या नागरिकांना एक लाख रुपयांचं बंधपत्र आणि दोन भारतीय जामीनदार द्यावे तसंच आपला संपूर्ण पत्ताही द्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्यासाठी आणि अतिरीक्त परदेशी नागरिक न्यायधिकरणाची स्थापना करण्यासाठी आसाम सरकारला आणखी वेळ देण्याला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली

या शिक्षकांना नियमित करण्याच्या पटना उच्च न्यायालयाच्या आदेशाला बिहार सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं हे शिक्षक समान वेतन मिळण्यास पात्र असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं होतं

शिक्षकांच्या दोन श्रेणी ठेवण्याचा बिहार सरकारचा निर्णय योग्य असून त्यामुळे कंत्राटी शिक्षकांच्या अधिकारांचं उल्लंघनही होत नाही तसंच त्यांच्यात आणि नियमित शिक्षकांमध्ये भेदभावही होत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे जम्मू काश्मिरच्या रामबन जिल्ह्यात दरडी कोसळल्यानं गेल्या दोन दिवसांपासून बंद झालेला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग काल रात्री वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला

काश्मिरला देशाच्या विर भागांशी जोडणारा हा एकमेव महामार्ग आहे स्थानिक प्रशासनानं सध्या केवळ अडकून पडलेल्या वाहनांची वाहतूक पूर्ववत सुरु केली आहे

एअर डियाचे आरक्षण कक्ष मोबाईल एप संकेतस्थळ आणि ट्रॅवल एजंटकडून ही तिकिट खरेदी करता येतील फणी वादळामुळे ओदिशामध्ये पुरी बेलं जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचं सूर्यमंदिर याठिकाणी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथक सध्या ओदिशाच्या दौऱ्यावर आहे कोणार्क मंदिराच्या ढाच्याला वादळामुळे फारशी जा झाली नसल्याचं या भेटीत पथकाला आढळून आलं मंदिराच्या वरच्या भागात सफाईसाठी बांधलेल्या परातींची काहीशी पडझड झाली असली तरी त्याची डागडुजी करुन मंदिराचे दरवाजे पुढच्या दोन ते तीन दिवसांत भाविकांसाठी खुले करून देण्यात येतील तसंच पुढच्या पंधरा दिवसात येथील सर्व परिस्थिती पूर्ववत होईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे या जागतिक दर्जाच्या वारसास्थळांच्या जतनासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आवाहन राज्य सरकारनं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथकाला केलं आहे भारत ालिड दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्रालय स्तरावर काल दीर्घ चर्चा झाली राजकीय आर्थिक विज्ञान विषयक आणि व्यापारी सहकार्याबद्दलच्या मुद्यांचा त्यात समावेश होता उभय देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध समाधानकारक असून ते वृद्विंगत करण्याबाबत उभयपक्षी एकमत झालं आशिया प्रशांत क्षेत्र आपत्ती प्रतिरोध हवामान बदल आणि तिस या जगातल्या देशांचा विकास या क्षेत्रामधे सहाकार्य करण्यांच ही ठरलं आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा करारात क्निंडचा सहभाग करुन घेणारा दस्त ऐवज कालच्या बैठकीत सादर करण्यात आला चीनमधून अमेरिकेत आयात होणा या बहुतेक सर्व मालावरचं शुल्क काल ट्रंप प्रशासनानं वाढवलं

दरम्यान चीन बरोबरच्या व्यापार विषयक वाटाघाटी विधायक स्वरुपाच्या असून त्या पुढं चालू राहतील असं अमेरिकेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं आहे अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं मध्यपूर्वेत युद्धनौकेसह क्षेपणास्त्र तैनात करायचा निर्णय घेतला आहे जिणकडून सातत्यानं हल्ल्यांबाबत धमक्या दिल्या जात असल्यानं विमानवाहू युद्धनौका तैनात करायचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामापोसा यांच्या एएनसी अर्थात आफ्रिकन नॅशनल काँप्रेस पक्षानं संसदेत स्पष्ट बहुमत मिळवत फेरनिवडणुकीत विजय मिळवला आहे

कोलंबियाचा स्थानिक खेळ तेजो अर्थात टरमेक या खेळाचं साहित्य बनवणा या कंपनीत हा स्फोट झाला क्युबामधे उद्गवलेल्या आर्थिक पेचप्रसंगामुळे क्युबा सरकारनं अंडी तांदूळ आणि साबणासारख्या प्राथमिक गरजेच्या वस्तूची विक्री नियंत्रणात आणायचा निर्णय घेतला आहे

उद्या हैदराबाद श्व होणा या अंतिम सामन्यात चेन्नईची लढत मुंबई डियन्स बरोबर होणार आहे